भारतीय हवाई दलातल्या भांडवली खर्चाबाबतच्या कामकाजाचा कॅगचा अहवाल अर्थराज्यमंत्री पी राधाकृष्णन यांनी आज राज्यभेत सादर केला

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार दर्शक प्रस्ताव आज राज्यसभेत विरोधी सदस्यांच्या गोंधळात चर्चेविनाच मंजूर झाला राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी सदस्यांनी राफेल विमान खरेदी प्रकरण नागरिकत्व विधेयक अशा विविध मुद्दयावर प्रचंड घोषणाबाजी केली विरोधी सदस्यांच्या सूचवलेल्या सुधारणा फेटाळून लावत आवाजी मतदानानं हा आभारदर्शक प्रस्ताव मंजूर झाला त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकव्या नायडू यांनी सभागृहाचं कामकाज संस्थगित केलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रारंभी समाजवादी पक्षाच्या सदस्यांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं राज्यसभेमध्ये प्रथम माजी सदस्य चैतन्य प्रसाद मांझी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला भारतीय वायुदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक क्रीमा अहवाल पटलावर मांडण्यात आला या अहवालात राफेल व्यवहाराचाही समावेश आहे मात्र समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेल्या गोंधळामुळे सभापती एम वेंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला

त्यानंतर राज्यसभेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर नागरिकत्व विधेयकातल्या सुधारणांबाबत बोलताना भाजप खासदार किरिट सोमैय्या यांनी या विधेयकाला विरोध करण्याबद्दल तृणमूल काँग्रेसवर टीका केली

मात्र या प्रकरणी अटक केलेले पाचही मानवाधिकार कार्यकर्ते आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असल्यानं नियमित जामिनाची मागणी करू शकतात असंही न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत बहुतेक राजकीय पक्षांनी विश्वास व्यक्त केल्यानंतरही काही घटक त्याबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करत आहेत असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा त्यांनी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काल आढावा घेतला त्यानंतर अमरावती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते मतदानयंत्रांमध्ये फेरफार करणं आणि त्यात बिघाड होणं यात फरक असून इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांमध्ये फेरफार करता येत असल्याचं अद्याप एकदाही सिद्ध झालेलं नाही असं अरोरा यांनी सांगितलं व्हीव्हीपट अर्थात मतदान पोचपावत्यांची मोजणी करण्याच्या शक्यतेबाबत भारतीय सांख्यिकी संघटना आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण लवकरच त्यांचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी यासंदर्भातल्या प्रशाच्या उत्तरात दिली जम्मू कश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात वथूरा चितरगाम नवगाम परिसरात आज पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तय्यबच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला या परिसरात दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावरुन संयुक्त सुरक्षा पथकानं शोध मोहिम सुरु केली होती सुरक्षा पथक या भागात पोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली आणि चकमक सुरु झाली यात दोन दहशतवादी ठार झाल्याचं पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीला सांगितलं सरकारी प्रसारमाध्यम विभागांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वार्षिक परिषदेला आज नवी दिल्ली इथं सुरूवात होत आहे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड असतील भारतीय प्रसारमाध्यमांच्या अधिकाऱ्यांना देशव्यापी व्यासपीठ मिळवून देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे संपर्क माध्यमांचं बदलत चाललेलं रुप या विषयावर या परिषदेत विचार विमर्श होणार आहे श्रोत्यापर्यंत पोचण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्याबाबतही यी परिषदेत चर्चा होईल राजस्थानमध्ये जयपूर इथं आज सलग दुसऱ्या दिवशी उद्योगपती रॉबर्ट वद्रा यांची सक्रवसुली संचालनालयाकडून आपल्या प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरू आहे बिकानेर जिल्ह्यातल्या वादग्रस्त जमीन खरेदीतला त्यांचा कथित सहभाग आणि स्कायलाइट हॉस्पिटक्रिटी या कंपनीची भूमिका यासंदर्भात ही चौकशी केली जात आहे

वद्रा यांची आई मॉरिन यांची देखील या प्रकरणात काल काही वेळ चौकशी झाली होती त्या देखील आज चौकशीसाठी हजर आहेत शारदा घिटफंड घोटाळा प्रकरणी आज कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची मेघालयमध्ये शिलाँग इथं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली राजीव कुमार यानंतर आज संध्याकाळी कोलकात्याला परतण्याची शक्यता आहे

क्रेडाई अर्थात स्थावर मालमत्ता विकासक संघटनांच्या महासंघानं ही परिषद आयोजित केली आहे पुढची पीढी ही या परिषदेची संकल्पना अहे यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही मोदी भेट देणार आहेत व्हिएनझुएलातल्या राजकीय संकटात अमेरिकेनं हस्तक्षेप करु नये असा शिवारा रशियानं अमेरिकेला दिला आहे रशिया या प्रश्नावर अमेरिकेशी चर्चा करायला तयार आहे असं रशिया परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे व्हिएनझुएलात उड्रवलेल्या राजकीय संकटावर लष्कर कारवाई हाच तोङगा असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं त्यावर रशियानं ही प्रतिक्रिया दिली आहे

शनिवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्बभूमीवर एका स्टेडियममध्ये सभेच्या समारोपाच्या वेळी लोकांमध्ये घबराट उडाली आणि चेंगराचेंगरी झाली

जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना एकत्र आणण्याचं आणि अनेकांच्या आयुष्यात आपलं अढळ स्थान निर्माण करण्याचं या माध्यमाचं आगळं वेगळं सामर्थ्य देखील अधोरेखित करणारा हा दिवस आहे

संवाद सहिष्णुता आणि शांतता ही यंदाच्या रेडियो दिनाची संकल्पना आहे रेडियो एक शक्तिशाली साधन आहे आणि सध्याच्या डिजिटल दळणवळण साधनांच्या काळातही इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता रेडियोत आहे असं संयुक राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे भूवनेधर िक्षे सुरु असलेल्या सुवर्णचषक फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात आज भारताची लढत म्यानमारशी होणार आहे